हा विधास्क गल्ला वछी लोकसभत्त मंजूर करण्यात आलं होतं मात्र राज्यसभतीमांडण्यात आलं नव्हतं

काँप्रस्तीया विधयक्राला विरोध करत्त्वकारण हजिज्य घटनआणि धर्मनिरपक्षमूल्यांचं उल्लंघन आह क्रिसं पक्षाचनेतअधिर रजन चौधरी यांनी म्हटलं आह करम्यान भाजपानव्वीकसभतक्या आपल्या खासदारांना व्हिप जारी क्ली असून बुधवारपर्यंत लोकसभक्तउपस्थित रहायला सांगितलं आह

आय टी

मिक्किल मुंबईत बातमीदारांशी बोलत होता

आकाशवाणी वृत्तविभागातर्फे दर आठवड्याला सादर होणा या पब्लिक स्पिक या द्वत्ताषिक कार्यक्रमात आज महिलांच्या सुरक्षस्तिधीची आव्हानं या विषयावर चर्चा होईल हा कार्यक्रम एफ

गोल्ड वाहिनी तसंच अतिरिक्त फ्रिक्वन्सीवर रात्री साडव्रिऊ वाजता ऐकता यईंजे

त्यानंतर तिला आधी लखनऊ तर नंतर नवी दिल्लीतल्या रुग्णालयात नघ्तीआलं होतं मात्र तिचा मृत्यू झाला

भारतीय जलतरणपटूंनी सहा सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली तर कुस्ती पटूंनी चार सुवर्ण पदकं जिंकली टनिसमधक्रील पुरुष आणि महिलांच्या मिश्र दुहहीत भारतानं प्रत्यक्री तीन सुवर्ण पदकं जिंकली महिला आणि पुरुष एक्सीच उंतिम सामन आज होणार आहेत स्क्वर्ध्मध्विरतानं एक सुवर्ण दोन रौप्य एक कांस्य पदकं पटकावलं नाखाजीत काल भारतानं दोन सुवर्ण एक कांस्य पदक जिंकलं

थिरुअनंतपुरम क्रिं काल झालच्या दुस या टी ट्वेंटी सामन्यात वस्ति डिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव क्लिा आणि तीन सामन्याच्या मालिकतीएक एक अशी बरोबरी साधली